सकाळी साडेसात ते साडेआठ या वेळेत त्यांच्या निवासस्थानी अनेक मान्यवारांनी त्यांचं अंत्यदर्शन घेतलं

अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल अमेरिका रशिया जपानसह अनेक देशांनी दुःख व्यक्त केलं आहे या दुःखाच्या प्रसंगी अमेरिकी जनता भारतासोबत आहे भारत अमेरिका संबंध बळकट करण्यामध्ये वाजपेयी यांनी दिलेल्या बह्मूल्य योगदानाची अमेरिका नेहमीच जाणीव ठेवेल असं नवी दिल्ली इथल्या अमेरिकी दृतावासानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे भारतीय राजकारणाच्या संपूर्ण पर्वात वाजपेयीचं नाव कायम जोडलेलं राहिलं असं रशियाचे भारतातले राजदूत निकोलाय कुदाशेव यांनी म्हटलं आहे या महान नेत्याच्या निधनानं जपानला अतीव दुःख झालं असल्याचं जपानचे भारतातले राजदूत केजी हिरामात्सू यांनी सांगितलं वाजपेयी यांच्या निधनाचं वृत्त धक्कादायक असल्याचं बांगलादेशच्या प्रधानमंत्री शेख हसीना यांनी म्हटलं आहे आपल्या देशाचे ते अतिशय जिव्हाळ्याचे मित्र होते आणि बांगलादेशसाठी ते आदरणीय होते असं त्यांनी सांगितलं भू राजकीय संक्रमण काळात भारताच्या वाटचालीचं नेतृत्व वाजपेयी यांनी केलं आणि आपल्या देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली असं श्रीलंकेचे प्रधानमंत्री रानिल विक्रमसिंघे यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे अटलबिहारी वाजपेयी अतिशय प्रसिद्ध मुत्सद्दी होते आणि भारत आणि पाकिस्तान यांचे संबंध सुधारण्यासाठी आणि सार्क संघटनेला पाठबळ देण्यासाठी ते सातत्यानं प्रयत्नशील राहिले असं पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं

या सामन्यात भारताच्या लिंडा कोम आणि क्रिटिना यांनी गोल झळकावले राज्यात अनेक दिवसांच्या खंडानंतर पावसानं पुनरागमन केलं आहे कालपासून मराठवाङ्यातही अनेक ठिकाणी दमदार पाऊस झाला नांदेड शहरात आज पहाटे चार वाजल्यापासून मुसळधार पाऊस सुरू झाला

नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीनं नवापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे तालुक्यातल्या रंगावली नदीला पूर आला असुन यामुळे नदीकाठच्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे खबरदारी म्हणून रात्रीपासून सूरत अमरावती राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद केला आहे बुलडाणा जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे ब याच ठिकाणी नदीनाल्यांना पूर आले

काही ठिकाणी पावसाचं पाणी घरात शिरून नुकसान झालं पालघर जिल्ह्यात काल रात्रीपासून बोईसर पालघर भागांत पावसाची रिपरिप सुरू आहे